हरयाणामध्ये भाजपाच्या नवनिर्वाधित आमदारांच्या चंडीगढ़ क्वे झालेल्या बैठकीत खड्टर यांची एकमतानं निवड करण्यात आली केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते रवीशंकर प्रसाद आणि भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंग या बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते या बैठकीनंतर मनोहरलाल खट्टर हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव आर्य यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील जननायक जनता पक्षाच्या आमदारांची देखील चंदीगडमध्ये बैठक सुरू असून या बैठकीत ते उपमुख्यमंत्र्यांचं नाव निबित करतील या पक्षाचे नेते दुष्यंत चौताला देखील आज राज्यपालांची भेट घेऊन भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पत्र सादर करतील अशी अपेक्षा आहे जननायक जनता पक्षासोबत आघाडी करून हरयाणामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा सज्ज आहे मुख्यमंत्री भाजपाचा आणि जननायक जनता पक्षाचा उपमुख्यमंत्री अशी तडजोड दोन्ही पक्षांनी मान्य केली आहे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी जननायक जनता पक्षाचे नेते दुष्यंत चौताला यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा केली हरयाणामधल्या स्थिर सरकारसाठी ही आघाडी आवश्यक होती असं चौताला यांनी सांगितलं आहे

अपक्षांना सात जागा मिळाल्या असून त्यांनी देखील भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय परिषदेनं ही मजुरी दिली

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी गिरीशचंद्र मुस्मू यांची आणि लडाखचे नायब राज्यपाल म्हणून आर के माथुर यांची नियुक्ती झाली आहे राष्ट्रपती भवनानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे मिझोरामचे राज्यपाल म्हणून पी एस श्रीधरन यांची नियुकी झाली आहे जम्मू काश्मीरचे मावळते राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे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

अयोध्येतल्या दीपोत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे

गुजरातमधे केवडीया क्वें उभारण्यात आलेल्या सरदार पटेलांच्या पुतळ्याला भेट देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आदरांजली वाहतील महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीनं शिवसेना अध्यक्ष उद्घव ठाकरे यांनी आज पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे ठाकरे यांच्या बांद्रयातल्या निवासस्थानी ही बैठक सुरु असून यावेळी शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड होईल भाजपा बरोबरच्या सत्तावाटप समीकरणावर आज चर्चा अपेक्षित असून या विषयावर ठाकरे दिवाळीनंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे दरम्यान मुंबईत काल झालेल्या बैठकीत शिवसेनचाच मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा शिवसेनेच्या आमदारांनी व्यक्त केली होती

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार नसल्याचं काँप्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं

भ्रष्टाचार बेरोजगारी आणि प्राथमिक सुविधांचा अभाव याच्या निषेधात काल मोठ्या संख्येनं ज्ञिकी नागरीक निदर्शनं करत होते

सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या धोरणाचं समर्थन करण्यासाठी पकिस्तान अलिप्ततावादी चळवळीच्या मंचाचा गैरवापर करत असल्याची टीका उपराष्ट्रपती एम वैंकव्या नायडू यांनी केली आहे अझर बैजनामधे बाकू क्रि अलिप्ततावादी राष्ट्रांच्या शिखर बैठकीला काल ते संबोधित करत होते

कयार वादळाचा परिणाम म्हणून कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोसाट्याचे वारे वाहत आहेत

महाराष्ट्रात तिरत्रही सोसाट्याचे वारे आणि जोरदार पाऊस अनुभवयाला मिळत आहे ब्राझीलमध्ये पर्यटन आणि व्यावसायिक कारणासाठी येणाऱ्या भारतीय आणि चिनी पर्यटकांना व्हिसाशिवाय प्रवेश दिला जाईल असं ब्राझीलचे अध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांनी सांगितलं आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान आणि कॅनडा यांना यापूर्वीच अल्पकालीन पर्यटन आणि व्यावसायिक व्हिसासाठी ब्राझीलनं अशा प्रकारची सवलत दिली आहे त्यामुळे यापुअशी सवलत भारताला मिळाली पाहिजे असं बोल्सोनारो यांनी बीजिंगमध्ये एका बैठकीत म्हटलं असल्याचं वृत्त फोल्हा डे साओ पावलो या ब्राझीलियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं आहे

फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशन या संघटनेच्या डॉक्टरांनी केवळ तातडीच्या प्रकरणातच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे

उपांत्य फेरीत त्याने अझरबैजान च्या अलीज़दा सलमानचा पराभव केला